प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं

नाक आणि तोंडाला मास्क लावावा एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं हात वेळोवेळी साबणाने ध्वावेत हात आणि तोंड स्वच्छ ठेवावं या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा

राज्यात कोरोना विषाणू संसर्गाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत

सध्या राज्यात बाराशे मेट्रिक टन उत्पादनापेक्षा अधिक प्राणवायूची गरज आहे एप्रिल अखेरपर्यंत प्राणवायूची मागणी प्रतिदिन दोन हजार मेट्रिक टन इतकी होऊ शकते ही बाब लक्षात घेता अन्य राज्यातून प्राण वायू आणावा लागणार आहे हा प्राण वायू रस्ते मार्गाऐवजी हवाई मार्गानं आणण्याची व्यवस्था करण्यात यावी असं मुख्यमंत्र्यांनी या पत्रात म्हटलं आहे

अशी मदत देण्यास राज्य सरकारला परवानगी देण्याची मागणीही मुख्यमंत्री ठाकरे यांनी पत्रात केली आहे औषधांच्या निर्यातदारांना कायमस्वरूपी परवाने द्यावेत जेणे करून ते रेमडीसीवीर औषध स्थानिक बाजारपेठेत विक् शकतील चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत लघ उद्योग स्टार्ट अप्स व्यवसाय यांकड्रन कर्जाचे हप्ते स्वीकारण्यात येऊ नयेत अशा सूचना बँकांना द्याव्यात तसंच मार्च एप्रिलची वस्तू आणि सेवा कर जीएसटी परतावा मुदत आणखी तीन महिने वाढवून मिळावी आदी मागण्याही मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत

ते काल मुंबईत कोरोना विषाणू संसर्गा संदर्भात स्थापन कृती दलाच्या बैठकीनंतर बातमीदारांशी बोलत होते

रेमडेसिवीर आवश्यक रुग्णांनाच द्यावं असे निर्देशही सर्व रुग्णालयांना देण्यात आले असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली काही दिवस प्राणवायू वापराचं नियोजन करायला सर्व जिल्हा प्रशासनांना सांगण्यात आलं आहे अशी माहितीही टोपे यांनी दिली

ते म्हणाले माझी सर्व नागरिकांना विनंती ही आहे की हे जे निर्बंध आहेत हे निर्बंध कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लावण्यात आलेले आहे म्हणून याच्यामध्ये आपल्या सगळ्यांच सहकार्य मिळण हे फार आवश्यक आहे पोलीस दलाच्या सर्व कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना या सूचना देण्यात आलेल्या आहेत की आपण या सर्व नियमांच कोटेकोर कसं पालन होईल या संदर्भामध्ये काळजी घ्या माझ्या पोलीस बांधवाना सांग् इच्छितो आपल्या हातात अधिकार जरी असला तरी त्याचा अतिरेक होणार नाही अशा संवेदनशिलपणानं आपण नागरिकांशी वागावं

मुंबईत अनेक बाजारपेठा सुरु होत्या तसंच लोकल आणि बस मध्येही नागरीकांनी गर्दी केल्याचं दिसून आलं ठाणे पुणे अहमदनगर अमरावती कोल्हापूर सांगली जिल्ह्यांमध्येही नागरीकांनी संचारबंदी पाळली नाही रस्त्यांवर गर्दी कायम होती

शहरातल्या सर्व बाजारपेठा बंद होत्या सकाळी नागरिकांची वर्दळ दिसून आली मात्र द्रपारनंतर पोलिसांनी बंदोबस्त अधिक कडक करत बाहेर पडलेल्या नागरिकांची तपासणी करुन विनाकारण बाहेर पडलेल्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केल्यानं रस्त्यांवर श्कश्काट पाहण्यास मिळाला जालना शहरातही अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण दुकानं बंद राहिली नागरिकांची रस्त्यावरची वर्दळ मात्र दिवसभर सुरूच होती पोलिस प्रशासनानं घरातच थांबण्याचं आवाहन करूनही नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचं आढळून आलं तर काही ठिकाणी पोलिसांनी अडथळे उभारून अकारण फिरणाऱ्यांवर कारवाई केली

शहरात अनेक ठिकाणी पार्सल घरी नेण्याच्या नावावर सायंकाळी स्विट्स मार्ट किराणा दकान हॉटेल्स भाजीपाला मार्केट या सर्वच ठिकाणी गर्दी झाली होती

त्या म्हणाल्या होम आयसोलेशन घेतल्यानंतर काय होत की यांना त्रास काहीच नसतो पण ते पॉझिटिव्ह असतात मग एक आठवडा झाला की माणूस कंटाळतो आणि शेवटी तो कधीतरी मास्क लावून घराच्याबाहेर पडतो मग दोन दिवसांनी म्हणतो नाही आता मास्कची पण आता गरज नाही मला काही त्रास नाही आणि कधी तो नकळत घराच्या बाहेर पडतो आणि कामाला लागतो

आपला हा आजार दसऱ्याला लागू शकतो हे विसरुन जाता कामा नये हे लक्षात ठेवायला पाहिजे त्यामुळे पूर्ण आयसोलेशनचा जो कालावधी आहे तो दोन आठवड्यांचा आहे हा आजार पसरु नये आणि स्वतलाही होऊ नये आणि आपल्या पासून दसऱ्यांना होऊ नये याची काळजी घेण गरजेचं आहे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली या परीक्षा आता येत्या जून मध्ये घेण्यात येणार असून परीक्षेचं सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात येईल असं देशमुख यांनी सांगितलं

पाच मे नंतर या परीक्षांचं सुधारित वेळापत्रक जाहीर केलं जाईल असं विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन विभागाचे संचालक डॉक्टर वसंत भोसले यांनी काल सांगितलं

या निर्णयाची माहिती आणि अधिक तपशील जाणून घेण्यासाठी संबंधित शाळांशी चर्चा करावी असं मंडळानं सांगितलं आहे

या योजनेअंतर्गत शिल्लक राहिलेल्या डाळींचं वाटप केलं नसल्यानं त्या खराब झाल्याबाबतचं वृत्त वृत्तपत्र तसंच अन्य सामाजिक संपर्क माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्याच्या पार्श्वभूमीवर ते काल बोलत होते

या निवडणुकीसाठी उद्या मतदान तर दोन मे रोजी निकाल जाहीर होणार आहे

दक्षिण मध्य रेल्वेच्या जनसंपर्क कार्यालयानं ही माहिती दिली आहे

कोरोना विषाणू संसर्गातून बरे झाल्यानंतर त्यांच्यावर औरंगाबादमधल्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचं निधन झालं विद्यापीठाच्या युवक महोत्सव सल्लागार समितीचे सदस्य तसंच महात्मा गांधी अध्यासन केंद्राचे संचालक म्हणूनही ते कार्यरत होते

त्यांच्या पार्थीव देहावर काल संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले

पूर्वी शिवसेनेत असलेले कौडगे यांनी काही दिवसांपूर्वीच मनसेत प्रवेश केला होता

परभणी मधल्या लोहगाव ग्रामपंचायतीमध्ये घेण्यात आलेल्या कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक लसीकरण कार्यक्रमात ते काल बोलत होते